भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज गोव्यात समारोप आता सविस्तर बातम्या नेताजी नेताजींनी परदेशात भारतीयांची जाणीव जागृत करून देशभरातील प्रत्येक जाती पंथ आणि प्रत्येक प्रदेशातील लोकांना देशाचा सैनिक बनवले असून नेताजींच्या भारतातील योगदानाची आठवण प्रत्येकाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

नेताजी देशाच्या धैर्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांचे स्मरण ठेवणे आपले कर्तव्य आहे असंही मोदी यावेळी म्हणाले हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे

यावेळी मोदी यांच्या हस्ते विक्टोरिया मेमोरिअल इथं नेताजींच्या जीवनावर एका कायमस्वरूपी प्रदर्शनाचं तसंच प्रोजेक्शन मपिंगचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आमरा नुतोन जौबोनुरी दूत या सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी दुपारी मोदी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासमवेत नेताजी यांच्या पैतृक निवासस्थानाला म्हणजेच नेताजी भवनाला भेट देवून नेताजी यांना अभिवादन केलं राज्यातही ठिकठिकाणी नेताजींचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे जावडेकर उद्योग विद्यापीठ आणि प्रयोगशाळा या एकत्र आल्यास शिक्षण क्षेत्रात प्रगती होऊ शकते असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण वन आणि अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात केलं

सायरस पुनावाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज तसेच कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ सायरस पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे नामकरण प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सायरस पुनावाला कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती मान्यवर आदी उपस्थित होते यावेळी कार्यालयीन अधीक्षक विजय जगताप यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले शिक्षण हे समाजाच्या विकासाचे ऊर्जास्रोत आहे शिक्षणाद्वारे शोध घेऊन त्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करणे म्हणजे जीवन होय ते काम डॉक्टर सायरस पुनावाला करत आहेत असे गौरवोद्गार जावडेकर यांनी काढले यावेळी बोलताना सायरस पुनावाला म्हणाले शिक्षण आणि कौशल्यावर आधारित शिक्षण हे आवश्यक झालं आहे त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटकडून अनेक शिक्षण संस्थांसाठी आर्थिक मदत करण्यात येत आहे कॅम्प एज्युकेशन सोसायटी ही काळानुसार प्रगती करत असून या संस्थेला यापुढेही सहकार्य केले जाईल केंद्र सरकारनं सर्व लोकांना करोनावरील लस देण्यास परवानगी दिल्यावर या संस्थेतील सर्वाना मोफत लस दिली जाईल डॉ सायरस पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटकडून करोनावरील कोविशिल्ड लस तयार करण्याचे अमूल्य कार्य झालं आहे त्यामुळे पुण्याचं नाव जगाच्या नकाशावर अजरामर झाले आहे

सायरस पुनावाला यांनी दिलेल्या मदतीचा विचार करून कॅम्प एज्युकेशन सोसायटीने दोन्ही विभागांना डॉ सायरस पुनावाला या थोर व्यक्तीचे नाव शाळेला दिले आहे असे वालचंद संचेती यांनी सांगितले शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांना प्राधान्याने करोनावरील लस द्यावी अशी मागणी संचेती यांनी यावेळी केली आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले पुणे

बालिकांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी हा या दिवसाचा उद्देश आहे

समाजाच्या प्रगतीसाठी मुलगी आणि मुलांमधील वाढते असंतुलन कमी करण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे या अभियानाअंतर्गत स्त्रीभ्रूण हत्या मुलींमध्ये शिक्षणाचा अभाव अशा मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे बेबबेप मुलींचा घसरता जन्म दर आणि मुलींचे शिक्षण या दोन विषयांवर भर देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाव बेटी पढाव अभियानामुळे नाशिक जिल्ह्यात अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत

याबाबत अधिक माहिती देताहेत नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण सभापती आर्किटेक्ट अश्विनी अनिल आहेर

उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून मुलींचा जन्मदर वाढला आहे त्याविषयी सविस्तर माहिती देणारा हा वृत्तान्त

बेटी बचाव बेटी पढाव माझी कन्या भाग्यश्री सुकन्या समृद्धी योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली गेली त्यामुळे भारत सरकारच्या निती आयोगाने देशभरातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला उस्मानाबाद हा जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे

जिल्हाधिकारी कार्यालयं विधानसभा मतदार संघ आणि सर्व मतदान केंद्रांवर या दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे

राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमात नव्यानं नोंदणी झालेले मतदार दिव्यांग मतदार सैनिक मतदार महिला मतदार यांना फोटो ओळखपत्राचे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे लसीकरण बंग भारतात कोविडची साथ चांगल्याप्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे त्यामुळे कोविड प्रतिबंधक लस टोचल्यास आपल्याबरोबर इतरांचेही संरक्षण होईल असे मत डॉ अभय बंग यांनी व्यक्त केलं आहे

अभय आणि डॉ राणी बंग यांनी काल गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊन कोविड लस घेतली त्यावेळी ते बोलत होते लसीबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये इतर देशांच्या तुलनेत भारतात लवकर लसीकरणाची सुविधा मिळत आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन डॉ राणी बंग यांनी केलं थिएटर कमांड लष्कर हवाईदल आणि नौदल या देशाच्या तीनही संरक्षण दलांत चांगल्याप्रकारे समन्वय असून भविष्यात थिएटर कमांड अर्थात् तीनही दलांचं एकत्रित मुख्यालय उभारण्यासाठी सध्या व्यापक अभ्यास सुरु आहे असं लष्कराचे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी

मोहंती यांनी काल सांगितलं ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते बदलत्या युध्दप्रणालीमुळे लष्करापुढे अनेक नवीन आव्हानं आहेत त्यादृष्टीकोनातून लष्कराचं आधुनिकीकरण सुरु आहे असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

हे मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाले की नाही याबाबत अहवाल आल्यावरच कळणार आहे मात्र मृत्यू झालेल्या परिसरात मक्याचे दाणे पडलेले आढळून आले आहेत त्यामुळं हा घातपात आहे का याची पोलिसांनी पडताळणी करावी अशी मागणी परिसरातील पक्षी प्रेमींकडून होत आहे विषारी मक्याचे दाणे टाकून या मोरांना मारण्यात आली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे फेरफार बीड जिल्ह्यात गेवराई इथल्या लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या मालकीच्या जमीन मिळकतीचे बनावट दस्तावेज आणि लेखा परीक्षण अहवाल तयार करून रकमेची अफरातफर करून जमिनीच्या विविध व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गेवराई न्यायालयाच्या आदेशावरून गेवराईचे माजी नगराध्यक्ष राधेशाम अट्टल यांच्यासह पाच जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपर्क मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली या बैठकीत विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली

या बैठकीत राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी पीकविमा ऐच्छिक करण्यात आला असून केंद्र सरकारने यामधील हिस्सा कमी केला आहे त्यामुळे राज्य शासनावर त्याचं ओझं वाढणार आहे याबाबत राज्यस्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले

घनकचरा व्यवरुथापन लातूर जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शौचालयाच्या नियमित वापरासह गावस्तरावर सांडपाणी आणि घनकचऱ्याचं शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे असं प्रतिपादन लातूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे

यामध्ये विविध विषयांवर आधारित आणि प्रादेशिक भाषांवरील चित्रपट दाखविण्यात आले प्रवासया मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी काल आपल्या चित्रपटाविषयी माहिती दिली हा चित्रपट भारतीय पॅनोरामा फीचर फिल्म विभागाच्या अंतर्गत दाखविण्यात आला

बाळासाहेबांचे विचार भविष्यातील तरुण पिढ्यांना कायम प्रेरणा देतील अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कुस्ती उत्तर प्रदेशातील नोएडा इथं वरिष्ठ गटाची फ्री स्टाईल प्रकारची राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली आहे त्यात काल महाराष्ट्राच्या मल्लांना रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं वाशिम पाऊस वाशिम जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी सध्या जानेवारीमध्येच वाढते तापमान आणि त्यामुळे घटत असलेली पाणी पातळी लक्षात घेता उन्ह्याळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्ह्यात निर्माण झाली आहे हवामान राज्याच्या उत्तर आणि पूर्व सीमेवरिल जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी कमी झालेल्या किमान तापमानात काल पुन्हा वाढ झाली झाली राज्यात सर्वत्रच काल कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार